हे या कार्यक्रमाचं तिसरं पर्व आहे बरेचदा बाहेरच्या परिस्थितीम्ळे अभ्यास करणा या विद्यार्थ्यांच्या मनस्थितीवर परिणाम होत असतो यावर तोडगा म्हणून स्वतःच्या अपेक्षांना परिस्थितीन्सार वळवायला शिका असं सांगतानाच त्यांनी यशाचा मार्ग अपयशातून जातो हे अधोरेखित केलं

यश आणि अपयश हे परीक्षांमधल्या ग्णांवर मोजलं जातं त्याम्ळे पालक प्रत्येक परीक्षेला महत्त्वपूर्ण म्हणत म्लांना प्रोत्साहन देत राहतात परीक्षा महत्त्वाच्या आहेत पण परीक्षा म्हणजे जीवन नाही असंही त्यांनी सांगितलं शिक्षण आपल्याला कृती करायला भवताल जाणून घ्यायला मदत करतं प्स्तकी शिक्षण दैनंदिन जीवनात वापरत राहायला हवं असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला अभ्यासेतर उपक्रम करायला मिळणं ही महत्वाची गोष्ट आहे तर प्रचलित शिक्षण तूम्हाला सर्व प्रकारचे करिअर मार्ग घेण्यासाठीचं प्रवेशद्वार आहे असंही ते म्हणाले प्रसिद्धीभिमुख शालेय अभ्यासेतर उपक्रम म्लानी करावं अशी पालकांची इच्छा असते मात्र पालकांनी म्लांवर दबाव आणू नये असा सल्ला त्यांनी पालकांना दिला विज्ञान आणि तंत्रज्ञान ही एक शक्ती आहे तंत्रज्ञानाला मित्रा बनवा

देशाला पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं उददिष्ट गाठता यावं म्हणून या प्रक्रियेतल्या सर्व संबंधितांशी समन्वयाची भूमिका सरकार बजावेल असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे चेन्नई इथं नानी पालखीवाला शतक महोत्सवी व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आणि अर्थराज्यमंत्री अन्राग ठाक्र यांच्या प्रम्ख उपस्थितीत नवी दिल्लीत नॉर्थ ब्लॉक इथं हा समारंभ झाला या समारंभानंतर संसदेत अर्थसंकल्प सादर होईपर्यंत अर्थमंत्रालयाचे अधिकारी अर्थसंकल्पाच्या छपाईच्या ठिकाणाहन काम करतील

सक्तवसुली संचालनालयानं सी

थम्पी या अनिवासी भारतीय व्यावसायिकाला आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अटक केली आहे थम्पी यानं केरळमध्ये विकत घेतलेल्या मालमतेच्या प्रक्रियेत फेमा अर्थात परकीय चलन व्यवस्थापन कायद्याचं उल्लंघन झालं असल्याचा ठपका संचालनालयानं ठेवला आहे दिल्लीतल्या शाहीन बाग परिसरात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन करत असलेल्या निदर्शकांविरोधात दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल झाली आहे आंदोलनकांनी रस्ता रोखल्याम्ळे ये जा करणाऱ्यांना पर्यायी मार्ग शोधावा लागत असल्यानं प्रचंड मनस्ताप होत असल्याबद्दल ही तक्रार दाखल झाल्याचं दिल्ली पोलीसांनी सांगितलं दिव्यांग व्यक्तींना उतर प्रदेशातल्या महत्वाच्या ठिकाणी व्यावसायिक द्कानं सुरु करता यावीत यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं एक विशेष योजना स्रु केली आहे उत्तर प्रदेशाचे वाहत्कमंत्री अशोक कटारिया यांनी ही माहिती दिली

आय टी

तोतया मतदारांच्या समस्येवरची उपाययोजना म्हणून तेलंगणा राज्य निवडणूक आयोग तिथल्या महापालिका निवडणूकीसाठी चेहऱ्याची ओळख पटव् शकणाऱ्या एपचा वापर करणार आहेत

यावेळी मुंबई पोलिस दलातले ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते

पल्स पोलीओ लसीकरण कार्यक्रमाच्या कालच्या पहिल्या दिवशी जम्मू कश्मीरमधे पाच वर्षांखालच्या सतरा लाखांहून अधिक बालकांना पोलीओ लस देण्यात आली

भाजपाचे विद्यमान कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा हे बिनविरोध पक्षाध्यक्ष म्हणून निवडून येतील असं जवळपास निश्चित आहे भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज अरण्याची प्रक्रिया राजधानी दिल्लीतल्या पक्षाच्या मुख्यालयात सुरु आहे केंद्रीय मंत्री आणि भाजपाची सत्ता असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह भाजपाचे नेते नड्डा यांच्या उमेदवारीला पाठिंबा देणारी निवेदनपत्रं दाखल करणार आहेत त्यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पक्षाच्या म्ख्यालयात उपस्थित राहणार आहेत भारत आणि संयुक्त अरब अमिरातीदरम्यान असलेले द्वीपक्षीय संबंध हे आर्थिक संबंधांपुरते मर्यादित नसून त्याहून दृढ आहेत असं प्रतिपादन संयुक्त अरब अमीरातीचे हवामान बदल आणि पर्यावरणमंत्री डॉक्टर थानी बीन अहमद अल झेयूदी यांनी केलं

केंद्र सरकारनं राजकीय पक्षांना मिळणाऱ्या निधीसाठी स्रु केलेल्या निवडणूक रोख्यांच्या योजनेला अंतरीम स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला या योजनेला अंतरीम स्थगिती द्यावी अशी याचिका असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स या सामाजिक संस्थेनं दाखल केली होती या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती एस

बोबडे न्यायमूर्ती बी

गवई आणि न्यायमूर्ती सुर्यकांत यांच्या पीठापुढे सुनावणी झाली

पाणबुडीवरुनही हे क्षेपणास्त्र सोडता येऊ शकतं या चाचणीमुळे भारतानं आएनएस अरिहंत श्रेणीच्या अण्वस्त्र पाणब्डीच्या ताफ्यात आणखी एक क्षेपणास्त्र समाविष्ट करण्याच्या दृष्टीनं पाऊल टाकलं आहे

जम्मू कश्मीरमधे विशेष जनसंपर्क कार्यक्रमाच्या आजच्या तिस या दिवशी चार केंद्रीय मंत्री जम्म् विभागातल्या चार जिल्ह्यांना भेट देत आहेत

सिंग प्रताप सारंगी देबश्री चौधरी आणि आर के सिंग हे मंत्री उधमपूर कथुआ डोडा आणि जम्मूला भेट देतील